पदवी र्मिळवण्यासाठी र्विदयाथ्याना एनएसएस स्काऊट आर्मिण गाईड यासारख्या स्वयंसेवी संस्था कंवा सशस्त्र दलामध्ये समाजसेवा करणे र्आनवाय करावं असं आवाहन उपराष्ट्रपती श्री एम व्यंकथ्या नायडू यांनी केलं

भारतीय टपाल खातं असंख्य नागरिकांपर्यंत डिजिटल बँकिंगची सेवा देण्यामध्ये अग्रेसर आहे असं केंद्रीय दूरसंचार मंत्री श्री मनोज सिन्हा यांचं प्रतिपादन

नागपूरच्या डॉ तन्नुजा नाफडे यांच्याद्वारे भारतीय लष्कराकरिता मार्शल धूनची निर्मिती

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातल्या भारतीय पोलाद प्रकल्पात गॅस पाईपलाईनमध्ये झालेल्या स्फोटात नऊ जणांचा म्रत्यू तर दहा जण जखमी पदवी मिळवण्यासाठी विदयाथ्याना एनएसएस स्काऊट आर्ण गाईड यासारख्या स्वयंसेवी संस्था कंवा सशस्त्र दलामध्ये समाजसेवा करणे र्आनवाय करावं असं आवाहन उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांनी शैक्ष्माणक संस्थांना केलं आहे समाजसेवांमध्येच सहभागी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्व सामाजिक भान आर्गण एकतेची भावना निमाण होण्यास मदत होईल असं ते म्हणाले दोनदयाल नायडू यांच्या जन्मशताब्दो कायक्रमाच्या समारोप समारंभाला ते संबोधित करत होते दूरदर्शा नेत्यांकडून प्रेरणा घेण्याचं आवाहन त्यांनी र्वद्याथ्याना केलं शाळांमध्ये र्नितीमत्तेचे खास वग घेण्याची सूचना त्यांनी शैक्षाणक संस्थांना केलां सावर्जानक जीवनात मूल्यांचे खच्चीकरण होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत उपराष्ट्रपतींनी जबाबदार लोकर्प्रातानधींना र्णनवडून देण्याच्या गरजेवर भर र्ददला गरोबी र्णनरक्षरता हिंसाचार यांसारख्या सामाजिक समर्स्यांवरोधात लढण्यासाठी जबाबदार नेत्यांची गरज असून सरकारी योजनांचे लाभ गरोबांपयत पोहोचतील हे स्र्वानश्चित करणे आवश्यक असल्याचं ते म्हणाले पयावरणाचे रक्षण आर्माण संवधन करण्यासाठी रचनात्मक कृती आराखडा तयार करण्याचं आवाहन त्यांनी केलं जलसंवधनासाठी ग्रामीण समुदायाला सक्षम करण्यासाठी स्काऊट र्आण गाईड चळवळीच्या युवकांनी तसंच सरकार आर्गाण लोकर्प्रार्तानधींनी काम करावं असं ते म्हणाले केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड आज सायंकाळी सात वाजता सामाजिक माध्यमांशी संवाद साधणार आहेत भारताच्या आर्थिक वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात सात पूर्णांक तीन दशांश तर पुढच्या वर्षात सात पूर्णांक चार दशांश टक्के राहिल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला आहे

भारताच्या मध्यावधी वाढीचा दर रचनात्मक सुधारणांमुळे पावणेआठ टक्क्यावर कायम राहिला आहे हे अंदाज खरे ठरले तर भारत ही जगातली झपाट्यानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहील असं या अहवालात म्हट्लं आहे भारतीय टपाल खातं असंख्य नागरिकांपर्यंत डिजिटल बँकिंगची सेवा देण्यामध्ये अग्रेसर आहे टपाल जीवन विमा याचा फायदा आता डॉक्टर्स अभियंते शिक्षक तसंच विविध क्षेत्रातील लोकांना होणार आहे असं केंद्रीय द्रसंचार मंत्री श्री मनोज सिन्हा यांनी आज जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं बोलताना म्हटलं आहे टपाल खात्याचं महत्त्व आणि त्याची उपयुक्तता याबाबत जनजागूती करण्यासाठी जागतिक टपाल दिन आज नऊ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येत आहे याविषयी सविस्तर वृत्तांत आता आपण ऐकू

मी डॉ वसुंधरा अजयराव गुल्हाने सिनीयर सुपरिटेण्डेनंट ऑफ पोस्ट ऑफिसेस नागपूर शहर विभाग

तर नागपूर जी पी ओ

तर आज पहिला दिवस जो आहे वर्ल्ड पोस्टल डे नऊ ऑक्टोबर आजच्या दिवशी आपण इथे फ्रि मेडिकल चेकअप आणि ब्लड डोनेशन कॅम्प हे असं ऑर्गनाईझ केलं आहे कद्रीय र्माहला आर्गाण बाल वकास मंत्रालयाच्या वतीनं देशभरात राबवण्यात आलेल्या पोषण र्माहना कायक्रमामध्ये उत्कृष्ट कायासाठी महाराष्ट्राला एकूण चौदा राष्ट्रीय प्रस्कार जाहौर झाले आहेत यात सर्वाधिक पाच प्रस्कार कोल्हापूर जिल्ह्यानं पटकावले आहेत उदया दिल्लीमध्ये या पुरस्कारांचं र्वितरण होणार आहे

तनुजा नाफडे यांनी व्यक्त केला अलिकडेच झालेल्या शानदार समारंभात डॉ तनुजा नाफडे निर्मित भारतीय लष्कराच्या नव्या मार्शल धूनचं लोकार्पण लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते नवी इथं झालं होतं या निमित्त नागपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ नाफडे बोलत होत्या याबद्दलचे आपले अन्नुभव कथन करताना डॉ नाफडे म्हणाल्यात की हे कार्य खूप कठीण होतं कारण ही धून लष्कराच्या संचलनाकरिता तयार करायची होती

यावेळी संरक्षण मंत्रालयाच्या नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी आणि प्रवक्ते श्री बसंतकुमार पाण्डेय यांनी डॉ नाफडे यांनी तयार केलेली ही धून यापुढं वर्षान्रवर्ष देशभक्तीपर कार्यक्रमात ऐकवली जाईल असं सांगितलं

या दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व वायू सैनिकांना कमांडचे अधिकारी एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी प्रामाणिकपणानं समर्पणाच्या भावनेनं तसंच देशाच्या अखंडतेकरिता सेवा देण्यासाठी शपथ देवविली यावेळी सर्व वायू सैनिक अधिकारी आणि अव्य कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातल्या भारतीय पोलाद प्राधिकरणाच्या भिलाई पोलाद प्रकल्पात झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले आज सकाळी गॅस पाईपलाईनची दुरूस्ती करताना हा स्फोट झाला या स्फोटानंतर कारखान्याला मोठी आग लागली आहे घटनास्थळी आठ ते दहा अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत विजेची मागणी वाढल्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये आगामी काळात भारनियमन लागू होणार आहे अशी माहिती ऊर्जामंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे

काही भागांमध्ये विज देयकांचा अत्यल्प भरणा केला जातो तिथं थकबाकी वस्रुली व्हावी यासाठी भारनियमन करण्याचा निर्णय वीज मंडळानं घेतला असल्याचं ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं

यासंदभातील तयारोंचा आढावा महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी आज घेतला प्रारंभी आयोजक डॉ

यंदाच्या वर्षाहो वाचन प्रेरणा दिनाच्या पाश्वभूमीवर प्रस्तकांच्या गावात अथात भिलार इथं वाचनध्यास आर्गाण पाऊसवेळा अशा दोन विशेष कायक्रमांचं आयोजन राज्य मराठो र्वकास संस्थेमार्फत करण्यात आलं आहे प्रस्तकांच्या गावात वाचन संस्कृतीस पूरक असे सार्ाहत्यिक आर्ाण सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन गेल्या दोड वषापासून करण्यात येत आहे

पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा र्भदन म्हणून साजरो केलो जाते

प्रस्तकांच्या गावात यावर्षा वाचन प्रेरणा र्दिनाच्या र्नामत्तानं वाचनध्यास सलग वाचनाचा उपकम आयोजित करण्यात आला आहे

सलग वाचनाचा उपकमया आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे कोकणातील ग्रामीण भागातील भूमीप्त्रांना रोजगार आर्माण स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा आर्गाण ग्रामीण भागातील पयटनाला चालना देणाऱ्या कोकण ग्रामीण पयटन र्ावकास प्रकल्प प्रस्ताव स्थाानक लोकर्प्रार्तानधींच्या सूचनांचा समावेश करुन येत्या पंधरा दिवसात सादर करण्याचे र्मानदश ग्रार्मावकास राज्यमंत्री तथा राज्यस्तर्राय र्सामतीचे अध्यक्ष श्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत कोकण ग्रामीण पयटन र्विकास कायक्रमांतगत विकास आराखडा तयार करणे आर्मण आराखड्यातील कामाना मंजूरा देण्यार्कारता ग्रार्मावकास राज्यमंत्री श्री दादाजी भूसे यांच्या अध्यक्षतेखाला राज्यस्तराय र्सामती नेमण्यात आला होती त्यानुसार आज कोकणातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक घेण्यात आलो नागपूर जिल्ह्यातले काटोलचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष श्री हरिभाऊ बागडे यांनी स्वीकारला आहे निवडणूक आयोगाला पाटवलेल्या पत्रात देशमुख यांचं सदस्यत्व सहा ऑक्टोबरपासून संपुष्टात आलं असल्याचं म्हटलं आहे स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते असलेले श्री देशमुख भाजपमध्ये गेल्या काही वर्षापासून नाराज होते